केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी हे विधेयक आज राज्यसभेत मांडलं दिवाळखोरी आणि कर्जबाजारी सुधारणा विधेयक दोन हजार वीसही आज संमत करण्यात आलं भाजपाचे सदस्य अरुण सिंग यांनी या विधेयकाचं स्वागत केलं

विजयकुमार डीएमकेचे पी विल्सन संय्क्त जनता दलाचे आर

सिंग यांनीही याविषयीच्या चर्चेत सहभाग घेतला

केंद्र सरकार हा कालावधी एक वर्षाचा करण्याचीही शक्यता आहे

सैनिकांच्या आरोग्यासाठी अनेक सुरक्षात्मक उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं लष्कराच्या सर्व रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचंही नाईक यांनी सांगितलं एकविसाव्या शतकाच्या गरजांना पूर्ण करण्यासाठी शिक्षण प्रणालीला पूनर्जिवित करणं हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उददेश असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

नवं धोरण केवळ आपल्या य्वकांचं भविष्य मजब्त करणार नाही तर देशाला आत्मनिर्भर बनवण्यातही सहकार्य करेल असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले देशातल्या विविध बंदरांमधे तसंच सीमेवर अडकलेल्या टूक कंटेनरमधल्या कांदा निर्यातीला वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी परवानगी दिली आहे केंद्रसरकारनं कांदयावर निर्यातबंदी घातल्यामुळे परदेशात जाणारा लाखो टन कांदा सीमेवर तसंच बंदरांमधे अडकन पडला होता अजून काही काळ तसाच राहिला असता तर तो सड्रन शेतक यांचं आणि व्यापा यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक न्कसान झालं असतं खासदार डॉ भारती पवार यांनी तातडीनं संसदेत हा प्रश्न उपस्थित करुन कांदयावरची निर्यातबंदी उठवावी अशी मागणी केली होती वाणिज्य आणि उदयोगमंत्री पियूष गोयल यांना वस्तूस्थिती सांगून सीमेवर अडकेल्या मालाला निर्यातीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली गोयल यांनी ती मान्य केली आहे राज्य सरकारनं मुंबईत लावलेलं जमावबंदीचं कलम कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी नाही तर मराठा आंदोलकांच्या भितीम्के लावलं आहे असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित सुरु असलेल्या सेवा सप्ताह कार्यक्रमात ते आज कोल्हापुरात बोलत होते मराठा समाजासाठी दीड हजार कोटी रुपयांची घोषणा करावी असंही ते म्हणाले या सेवासप्ताह कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साहित्य वितरित करण्यात आलं ध्ळे जिल्ह्यात सेवा सप्ताहानिमित्तानं जिल्हा रुग्णालयात कोविड विभाग परिसरामधे आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं भारताची ख्यातनाम विमानवाह य्दधनौका विराटचा अखेरचा प्रवास आज स्रु होणार आहे तब्बल तीस वर्षाच्या सेवेनंतर ग्जरातमधल्या अलंग इथल्या जहाज तोडणी कारखान्यात तिचे स्ट्टे भाग केले जातील

त्यानंतर वस्तूसंग्रहालय किंवा अलिशान रेस्त्रॉमधे तिचं रुपांतर करण्याचा प्रस्ताव होता मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही अंतिमतः विराट मोडित काढण्याचं ठरलं त्यात श्रीराम सम्हानं लिलावात बाजी मारली मुंबईत रेल्वेरुळालगतच्या तोडलेल्या झोपडपट्टीतल्या रहिवाश्यांचे प्नर्वसन करावे अशी विनंती उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेटटी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे रेल्वेच्या विकास कामांसाठी मुंबईत रेल्वे रुळालगतच असलेल्या झोपड्या तोडण्यात आल्या आहेत याआधीच्या सरकार बरोबरही झोपडपट्टीवासियांच्या प्नर्वसनाबाबत पत्रव्यवहार केला होता असं गोपाळ शेट्टी यांनी म्ख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे मुंबईजवळ अटगाव रेल्वेस्थानका नजीक आज उपनगरीय रेल्वेचा डब्बा रुळावरुन घसरल्यामुळे अपघात झाला मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मध्यरेल्वेच्या कसारा स्थानकावर ही गाडी जात होती अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली यामुळे कल्याण कसारा रेल्वेमार्गावरची वाहतूक खोळंबली होती

सध्या पश्चिम रेल्वेच्या साडेतीनशे फेऱ्या होतात मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे मात्र प्रवासाकरता पूर्वीचे नियम लागू असतील असंही या पत्रकात म्हटलं आहे

कोरोनामुळे यंदा ही स्पर्धा देशाबाहेर खेळली जात आहे कोरोनामुळे माध्यमांना खेळाड्ंशी संपर्क साधायला मनाई करण्यात आली आहे भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं आज सकाळी मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं

त्यांनी म्ंल्ंड विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं ज्येष्ठ माजी खासदार तसंच ज्येष्ठ साम्यवादी नेत्या काँम्रेड रोझा देशपांडे यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं

देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर वीर मरण आलेले जवान सचिन जाधव यांच्या पार्थिवावर आज सातारा जिल्ह्यात दुसाळे या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी सचिन जाधव यांच्या शौर्याला वंदन करत श्रद्धांजली वाहिली आहे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पार्थिवावर प्ष्पचक्र अर्पण करुन श्रदधांजली वाहिली देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या रुग्ण संख्येहन अधिक रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालायनं दिली आहे

आज पाच प्रुषांच्या मृत्यूची नोंद झाली

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्म्ंबई महानगर पालिकेच्या के पश्चिम विभागात माझे क्टुंबं माझी जबाबदारी मोहिमेची घरोघरी जाऊन अंमलबजावणी केली जात आहे पालिका कर्मचारी आणि स्वयंसेवक प्रत्येक क्ट्ंबात जाऊन ऑक्सिजनची पातळी तापमान तपासणी आणि जनजागृती करत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ ताल्क्यात चिखली इथं माझे क्टूंब माझी जबाबदारी या अभियानाचा आरंभ आज पालकमंत्री दताव्रयभरणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हापरिषदेचे अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आज आणि उदया नागपूर शहरात जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलं आहे महापौर संदीप जोशी यांनी नागप्रकरांना जनता कर्फ्य्यमधे सहभागी होण्याचं आवाहन केलं शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठानं आज बंद आहेत अत्यावश्यक सेवेतली द्कानं सोडल्यास इतर सर्व आस्थापनं नागरिकांनी बंद ठेवली आहेत

महालक्ष्मी मंदिरासह राज्यातली सर्व मंदिरं उघडण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे

या पार्श्वभूमीवर मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे उत्सव काळात कोरानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर स्वच्छता तसंच स्रक्षिततेची पूर्ण दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे ते आज कोल्हाप्रात बातमीदारांशी बोलत होते ग्रामीण भागात वितीय कंपन्यांच्या कर्जजाळ्यात अडकलेल्या महिलांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं एक अभ्यासगट स्थापन केला आहे जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यासगट काम करणार आहे भंडारा ध्वळे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे समकक्ष अधिकारी तसंच काही स्वयंसेवी संस्थाही यात सदस्य असतील ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी ही माहिती दिली आहे येत्या तीन महिन्यात हा अभ्यासगट आपला अहवाल सादर करणार आहे बँकांचं कर्ज फेडण्यात अडचणी येणा या क्ट्ंबातील महिला छोट्या वितीय संस्थांकडून कर्ज घेतात त्याचे दर ख्पच जास्त असल्यानं त्या जाळ्यात अडकत जातात त्या महिलांना या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा अभ्यासगट उपाय योजना सूचवणार आहे अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली आहे राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएनं अलकैदाच्या नऊ दहशतवादयांना अटक केली आहे आज पहाटे केरळमधील एर्णाकलम आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं एकाच वेळी कारवाई करत या दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं आहे देशात पश्चिम बंगाल आणि केरळसह विविध ठिकाणी पाकिस्तान प्रायोजित अलकैदा या दहशतवादी संघटनेच्या कारवाया सुरू असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती त्यानुसार छापे टाकून ही अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे यातल्या तीन दहशतवाद्यांना केरळमधून तर सहा दहशतवाद्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे देशातल्या महत्वाच्या ठिकाणी हल्ला करून निरपराधांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता आणि यासाठी निधी मिळवण्यात ते सक्रीय होते असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं मुंबई शहर आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण आहे ठाणे पूणे जिल्ह्यात सकाळपासून पाऊस पडत आहे नाशिकमधेही सध्या पाऊस स्रु आहे

हिंगोली जिल्ह्यात सततच्या पावसानं सर्वाधिक प्रमाणात लागवड असलेल्या सोयाबिन पिकाचं मोठ्या प्रमाणात न्कसान झालं आहे

गडचिरोली ब्लडाणा नागपूर नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून आज पावसानं विश्रांती घेतली आहे सिंधूदर्ग ठाणे तसंच अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत